राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातनही असंख्य दिंड्या पंढरपूरात दाखल झाल्या आहेत अवघं पंढरपूर विठ नामानं द्मदमून गेलं आहे मराठा समाजानं आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये वारकऱ्यांना कोणताही धोका संभवू नये तसंच विडुलाची पूजा निर्विच्न पार पडावीयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विडुलाची शासकीय पूजा नं करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतल्या वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली बळीराजा सूखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे असं साकडं मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाला घातलं हिंगोलीचं वारकरी दाम्पत्य अनिल आणि वर्षा जाधव यांना या शासकीय पूजेचा मान मिळाला आज पहा जाधव दाम्पत्याने विड्ठलाची पुजा केली यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पशुसंवर्धन आणि दुधविकास मंत्री महादेव जानकर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यभरातल्या विड्डल रखुमाई मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत प्रतिपंढरपूर समजल्या जाणा या मुंबईतल्या वडाळा इथल्या विड्ठल मंदीरातही पहा विसूनच गर्दी आहे छोटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहराचं ग्रामदैवत श्री आनंदीस्वामी महाराजांच्या आषाढीनिमित्त निघणाऱ्या पालखी मिरवणूकीला सुरुवात झाली आहे आनंदीस्वामी महाराज मंदिरात सुरु असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा आज समारोप होईल आषाढीला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते जिल्ह्यातले हजारो भाविक पालखी दर्शनासाठी येतात दिल्लीच्या जंतरमंतर मैदान परिसरात निदर्शनं किंवा ठिय्या आंदोलनं करण्यावर सरसकक बंदी घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हाझे आहे अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत निश्वित दिशानिर्देश जारी करावेत असं निर्देश न्यायालयानं केंद्रसरकारला दिले नागरिकांना शांततेनं राहण्याचा हक्क आहे तसाच निषेध व्यक्त करण्याचाही अधिकार आहे या दोन्हीमधे समतोल साधला जायला हवा असं न्यायमूर्ती ए

सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सांगितलं जंतर मंतर परिसरात निदर्शनं मोर्चे इत्यादींना मनाई करणारा आदेश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं दिला आहे

आज राष्ट्रीय प्रसारण दिवस आहे

त्यानंतर काही वर्षातच गावागावात रेडिओ ऐकला जाऊ लागला आकाशवाणीची ही सेवा पूढे आणखी विस्तारत गेली जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रसारण संस्थांमध्ये आकाशवाणीचं नाव घेतलं जातं

प्रधानमंत्री मातुवंदना योजनेअंतर्गत मातांना पहिल्या प्रसृतिच्या वेळी पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते

लोकमान्य िळिकांनी भारतीयांमध्ये देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवलं

राज्यात अनेक ठिकाणी लोकमान्यांना आदरांजली वाहण्यात आली

भाजपाचे अलिबाग मुरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश मोहिते यांनी काल प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली